प्रामुख्यानं पुणे शहरातील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून ती रोखण्यासाठी तातडीनं उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या आढावा बैठकीत राज्यातील अन्य प्रमुख शहरांप्रमाणेच पुण्यातही अतिरिक्त निर्बंध लागण्याबद्दलचा अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल तर वेळीच काही उपाययोजना करण्याची गरज आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयं बंद ठेवण हॉटेल्स नाट्य तसंच चित्रपट गृहावर निर्बंध आणणं यासारख्या उपाय योजनांचा यात समावेश आहे कोरोना प्णे आणि परिसरातील कोरोनाची सद्यस्थिती संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्याएवढी गंभीर नसली तरी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी निर्बंध वाढवण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत कोरोना विषयक कृती पथकानं व्यक्त केलं आहे या कृती पथकातील तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी रात्री उशिरा हॉटेल आणि पब बार मधून होणारी गर्दी रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं आकाशवाणीशी बोलतांना स्पष्ट केलं शाळा आणि महाविद्यालयं मे अखेरपर्यंत बंद ठेवण गरजेचं असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभाला परवानगी तसंच विविध प्रकारच्या कार्यक्रमांवरही बंधनं आणण्याची गरज असल्याचं ते म्हणाले चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील खाजगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली

या निर्णयाविरोधात प्ण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवी पेठ शास्त्री रोड परिसरात आज ठिय्या आंदोलन केलं परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते भीमाशंकर प्णे जिल्ह्यात खेड तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर इथं आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं पूण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशुमख यांनी सपत्नीक पूजा केली मोजक्या नागरिकांच्या तसंच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत ही पूजा संपन्न झाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महाशिवरात्रीला भक्तांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे

यशस्वीनी महिलांचा आर्थिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग सर्व पातळ्यांवर वाढविणे गरजेचं असून त्यामुळेच खऱ्या अर्थानं देशाच्या प्रगतीचा वेग शाश्वत विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करू शकेल असं प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केलं जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित यशस्वीनी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते हिरकणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीनं विविध क्षेत्रात आपला ठसा उटविणाऱ्या महिलांना पीसीएमसी हिरकणी सन्मान देण्यात येणार आहेत

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी एपच्या माध्यमातून अर्ज करणं आवश्यक आहे

जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या रूपानं महाराष्ट्राला प्रथमच हा मान मिळाला आहे हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्याही आकाश निरभ्र राहील कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे हा होता आजचा पृणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे म्हणन स्वच्छता पाळा मास्क वापरा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी